एकही भारतीय यापासून वंचित राहणार नसल्याचं त्यांनी एका प्रसिद्धी माध्यमाला आज दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे टाळेबंदी लागू करण्याची आणि टाळेबंदी उठवण्याची वेळही योग्यच होती असंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे कोरोना विषाणू संसर्गाचं संकट अद्याप कायम असल्यानं अशा परिस्थितीत सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी या मुलाखतीत सांगितलं

प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुझ्यांमध्ये प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भूर्दंड पड्र नये म्हणून सामाजिक बांधीलकीचं भान ठेवत प्रवाशांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

आदर्श शाळा म्हणून या शाळांना नावारुपास आणलं जाणार आहे राज्याच्या शिक्षण विभागानं या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी येत्या सहा तारखेपर्यंत विभागाला पाठवावी असे निर्देश शिक्षण विभागानं दिले आहेत

वाढीव विज देयक तसंच दृध दरवाढ मंदिर प्रवेश अकरावी प्रवेश आदी सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीनं सोडवले जावेत यासाठी ही भेट घेतल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली या मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे

श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना अहमदाबाद इथल्या स्टर्लींग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

ही रक्कम शासनाला परत करावी अन्यथा कारवाई केली जाईल अशी नोटीस जिल्हा प्रशासनान संबंधीतांना बजावली आहे

त्यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे दर रविवार सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी किसान रेल्वे मिरजेतून कुर्डुवाडीमार्गे सुटणार आहे